या प्रक्षप्रणाची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात यईता असं इस्रोच सिहाय्यक संचालक बी

गुरुप्रसाद यांनी म्हटलं आह ऑर्बिटर लैंडर आणि रोवरचा समावधीअसलप्रिहज्ञान श्रीहरिकोटामधल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षपित कलि जाणार होतं

जून महिन्यात अन्न धान्याच्या चलन फुगवट्याच्या दरात किंचित घट झाली आह

अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी आज लोकसभत्तही माहिती दिली

डी आर

डी आर

सिंग यावळी उपस्थित राहणार आह रोष्ट्रीय कौशल्य विकास अभियान कुशल भारत अभियान म्हणूनही ओळखलं जातं

रामन यांच्या पीठानं हा जामीन अर्ज फटीळला असून गुजरातच स्रीलीसिटर जनरल तुषार महत्त्वा यांची जामीन न दख्विाची विनंती मान्य क्ली

ऑगस्टा वस्टि लँण्ड हव्विकॉप्टर खरद्दी प्रकरणातला मध्यस्थ राजीव सक्सप्ती याचा जामीन रद्द करण्यासाठी सक्तवसुली संचालनालयानं दिल्ली न्यायालयात धाव घत्तीी आहा सैक्सत्ती तपासकामात मदत करत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहा विशव्व न्यायाधीश अरविंद कुमार यांनी सक्सप्तीला नोटीस बजावली असून पुढील सुनावणी गुरुवारी होईल लंडन इथं आयसीसी विश्वचषक क्रिक्टिस्पर्धेत काल झालल्या रोमांचक सामन्यात इंग्लडनं सुपर ओव्हरमधन्यूझीलंडचा पराभव करत प्रथमच विधचषकाला गवसणी घातली

मात्र चौकारांची संख्या जास्त असल्यामुळ झिलडला विजयी घोषित करण्यात आलं

तर न्यूझीलंडचा कर्णधार क्लि विलियम्सन याला स्पर्धेतला सर्वोत्तम खळिडू म्हणून गौरवण्यात आलं

या दोघांनी विजयवीर सिद्ध सोबत संयुक्त सुवर्ण पदक ही मिळवलं

या दोघींनी हर्षदा निथवऱीबत संयुक्त रौप्य पदकही मिळवलं